पुण्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव सप्टेबर पासून कमी होऊ लागेल तज्ज्ञांचा अंदाज

कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध मात्र विविधरंगी कार्यक्रमांची ऑनलाईन रेलचेल श्रीकष्ण जन्माष्टमी साधेपणानंच साजरी आज दहिहंडीवरही कोरोनाचं विरजण

कोरोना अभ्यास प्रणे आणि परिसरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुढील महिनाअखेर पर्यंत कमी होऊ लागेल आणि ऑक्टोबरमध्ये हा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आल्याचं चित्र दिसेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अभ्यास गटानं व्यक्त केला आहे मंबई आणि दिल्लीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचा अभ्यास केला असता प्रण्यातील परिस्थिती ऑक्टोबरमध्ये पूर्णपणे नियंत्रणाखाली असेल असं मत या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात व्यक्त केलं आहे राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासगटानं एकत्र केलेल्या पाहणीनंतर नुकताच हा अहवाल सादर केला

त्यासंबंधीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल दिली या प्रस्तावाला उच्च स्तरीय समितीकडून मान्यता मिळताच या केंद्राचं कामही सुरु करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं पूणे आणि परिसरातील कोरोनाचा प्राद्भाव कमी होत चालल्याचं सकृतदर्शनी दिसत असलं तरी मोठी उपचार केंद्र उभारण्याचं काम सुरूच राहणार असल्याचं राव यांनी स्पष्ट केलं अँटीजेन राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अँटीजेन चाचण्या आता मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत अनेक लोकांशी संपर्क येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या चाचण्या अग्रक्रमानं करण्यात येत असून अनेक ठिकाणी ही चाचणी करून घेतल्याचं प्रमाणपत्र असल्याखेरीज दुकान उघडच दिलं जाणार नाही

या तपासणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी तपासणी करून घेणं महापालिकेनं बंधनकारक केलं आहे त्या शिवाय दुकानं उघडता येणार नाहीत असे सक्त आदेश महापालिका आयुक डॉ सुनिल लहाने यांनी दिले आहेत परभणी महानगरपालिकेच्या वतीनंही व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे

यात सोमवार आणि मंगळवारी जवळपास सातशे जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात एकोणतीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झाल आहे लातूरमध्ये व्यापारी त्यांचे कर्मचारी व्यापार पेठेत काम करणारे हमाल यांच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्यासाठीच्या मोहिमेला शहरातील व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे त्यांच्या तपासण्यांसाठी पुढील दोन दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली

त्यामुळे नागरिकांमध्ये प्लाझ्मा थेरपीबद्दल जनजागृती निर्माण व्हावी प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय आहे याविषयीची माहिती व्हावी याकरीता टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे समाजप्रबोधनात्मक विशेष पाकिट तयार केलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून एखादी महत्वाची घटना किंवा प्रसंगावर भारतीय टपाल खात्यातर्फे स्पेशल कव्हर तयार करण्यात येतं त्यानुसार पुणे विभागानं यंदा प्लाझ्मा थेरपी संबंधी माहितीचं स्पेशल कव्हर तयार केलं आहे कोरोना वॉरिअर्स प्रमाणे टपाल विभागाचं कामही मार्च महिन्यापासून सुरू आहे टपाल कर्मचाऱ्यांनीही टाळेबंदीच्या काळात नागरिकांसाठी सेवा दिली आहे या कोरोना वॉरिअर्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांमध्येही प्लाझ्मा विषयी जागृती वाढावी याकरीता प्लाझ्मा डोनर सुपर वॉरिअर हे स्पेशल कव्हर तयार करण्यात आलं आहे

रिझवी यांच्या हस्ते होणार आहे स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता पुणे स्टेशन येथील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयात या स्पेशल कव्हरचं प्रकाशन होईल आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे

शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्या रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत असल्यामुळे संचारबंदी कागदावर आणि गर्दी रस्त्यावर अशी परिस्थिती दिसत सल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह काही तासांतच पालिकेसमोरील रस्त्यावर आढळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे अमळनेरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीनं अहवाल मागवला आहे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतल्या धारावी परिसरातील कोरोना संसर्गावर नियंत्रणात मिळवण्यात यश येतं आहे तिथे मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा मृत्यूदरही कमी झाला आहे

रंगारी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाकडून विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे पण ऑनलाईन या ऑनलाईन महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पंडित विजय घाटे आणि प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांची जुगलबंदी तर विख्यात गायक राहल देशपांडे शंकर महादेवन आणि सलील कृलकर्णी यांची स्वरांची मैफल अनुभवता येणार आहे नंदेश उमप आणि गणेश चंदनशिवे लोककलेचे रंग उधळणार आहेत तर अनेक दिग्गजांच्या मुलाखतींचा पटही यानिमित्तानं उलगडणार आहे

गणेशोत्सवात भविकांना मात्र दर्शनासाठी मंदीरात प्रवेश नसेल अशी माहीती उत्सवाचे प्रमुख पुनीत बालन यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली दरवर्षी मंडळासाठी जे सेवेकरी सेवा देतात अशांचा रोजगार जरी यंदा बुडणार असला तरी त्यांनाही योग्य मानधन देण्यात येणार असल्याचं बालन यांनी यावेळी सांगितलं

विसर्जन कोरोनाच्या संकटामुळे मुंबई महापालिकेनम यंदा गणेशोत्सवात समुद्रातील विसर्जनावर निर्बंध घातले आहेत

घरगुती गणपती विसर्जनासाठी सोसायट्यांच्या आवारातही कृत्रिम तलाव बांधण्याची परवानगी पालिकेकडून दिली जाणार आहे जन्माष्टमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरराज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला खासगी मंदिरांमध्ये काल सकाळी राधा कृष्णाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली सायंकाळी काही मंदिरात खासगी स्वरूपात कीर्तनाचाचे कार्यक्रम झाले रात्री बारा वाजता मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्रीकष्ण जन्मोत्सव साजरा झाल्यावर सुंठवड्याच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं मंदिरं भाविकांसाठी बंद असल्यानं घरोघरी देखील अत्यंत साधेपणानं श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावामुळे यंदा राज्यातील सर्वच सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध आले आहेत त्यामुळे नागरिकांनीही मर्यादित स्वरुपात उत्सव साजरे करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे